कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि कृषी विभागाच्या प्रयत्नामुळे तसेच समाधान कारक पाऊसमान झाल्यामुळे हे शक्य झाले आहे

राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचं नियोजन करण्यात आलं आहे

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानमंडळाच्या प्रांगणात काल झाली

ओटीटी दिशा निर्देश ओव्हर द टॉप अर्थात ओटीटी ऑनलाईन स्ट्रिमिंग आणि समाजमाध्यमं या डिजिटल मंचांसाठी केंद्र सरकारनं काल आचार संहिता जारी केली या मार्गदर्शक सुचनांनुसार समाज माध्यम मंचांना तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रमुख अनुपालन अधिकाऱ्याची तसंच मध्यवर्ती संपर्क कर्मचारी आणि निवासी तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करणं बंधनकारक असेल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

यात महाराष्ट्रातील अजिंठा गुंफा मध्य प्रदेशातील सांची स्तूप राजस्थानातील कुम्भलगढ तसंच जैसलमेर किल्ला आणि रामदेवरा तेलंगणमधील गोवळकोंडा किल्ला आणि ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराचा समावेश आहे याशिवाय चंदिगढमधील रॉक गार्डन जम्मू काश्मीर मधील दल सरोवर मथुरेतील बांके बिहारी मंदिर उत्तर प्रदेशातील आग्र्याचा किल्ला आणि पश्चिम बंगालमधील कालीघाट मंदिराचाही यादीत समावेश आहे या प्रसिद्ध स्थळांना भेट देणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांना आकर्षित करून त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा यामागे उद्देश आहे रेल्वे एप अनारक्षित रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे अशा क्षेत्रांमध्ये यु टी एस ऑन मोबाईल हे एप पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे तिकीट केंद्रांवर होणारी गर्दी टाळून आणि सामाजिक सुरक्षित अंतराचे नियम पाळता यावेत यासाठी रेल्वे ही सुविधा पुन्हा सुरु करत आहे राज्यपाल पणे पदवीधर तरुणांनी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून सादाचाराने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केले एमआयटी कला आरेखन आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ते ऑनलाईन माध्यमातून बोलत होते यावेळी इस्त्रोचे माजी संचालक डॉ

राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित होते

या आदेशानुसार खर्च नियंत्रित करण्यासाठी आणि कोरोनावर लक्ष केंद्रित व्हावं याउद्देशाने पुणे महापालीकेने स्थापन केलेली वित्तीय समिती बरखास्त करून सर्व आर्थिक अधिकार आयुक्तांनी स्वतः कडे घेतले आहेत आयुक्तांची प्रशासकीय मान्यता असल्याशिवाय कोणतीही निविदा काढता येणार नाही यामुळे अनावश्यक निविदांना आळा बसेल असं पूणे जिल्ह्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आपल्या आदेशात म्हंटल आहे

या अभियानासाठी तुम्ही काय करु शकता ऐका हा वृत्तांत आपण हौसेनं स्वतःसाठी अनेक वस्तू खरेदी करतो आणि अनेक दिवसांनी लक्षात येतं की आपण ती वस्तू वापरलेलीच नाही अशाच वस्तूंपैकी एक म्हणजे चपलांचे जोड आपल्याला हव्या असूनही पडून असणाऱ्या या चपलांचे जोड काहीजणांना मात्र नक्कीच उपयोगाचे असतात उन्हाळ्याचे चटके अनवाणी सोसणाऱ्या पायांना परभणीतल्या दोन स्वयंसेवी संस्थांनी नेमकी हीच गरज ओळखून लोकांना आवाहन केलं आहे त्यांच्याकडील सर्व आकारातील चांगल्या अवस्थेतली पण वापरात नसलेली अडगळीत पडलेली पादत्राणं जमा करण्याचं झपूर्झा फाऊंडेशन आणि आकाश रेफ्रिजरेशन या संस्थांनी उन्हातान्हात अनवाणी फिरणाऱ्या गोरगरीबांचे हाल ओळखून जोडे सोडा माणसे जोडा हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे त्याचबरोबर कोणी गरीब अनवाणी तुटकी चप्पल घातलेल्या व्यक्ती जर नजरेत पडल्या तर त्यांना संस्थेचा पत्ता द्या असंही आवाहन केलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर यांच्यासह प्रिया बेल्हेकर पुणे

याबाबत सविस्तर माहिती महाएसएससी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे

पण अहमदाबाद कसोटीत हे विधान दीड दिवसातंच आपण सिद्ध करु असं भारताच्या फिरकी गोलंदाजांना देखील वाटलं नसेल ऐकूया या रंगतदार सामन्याच्या निकालाचं वर्णन प्रशांत जाधव यांच्याकडून गुलाबी थंडीत गुलाबी चेंडूवर इंग्लिश संघाला भारतीय फिरकीच्या अक्षर आश्विन या जोडीने घाम फोडला हा सामना रंगतदार होईल असं वाटलं होत पण जगातील सर्वात मोठ्या स्टेडीयमवर या सामन्याचे वेगळेच रंग पाहायला मिळाले पाच दिवसांचा कसोटी सामना जवळपास दीड दिवसात संपला एकही गडी न गमावता कसोटी सामना जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतानं केली

तत्पूर्वी अक्षर पटेल आणि रविचंद्रन आश्विन या जोडीने पहिल्या दिवसापासूनच फिरकीचे जाळे विणून इंग्लिश खेळाडूंना त्यात जखडून ठेवलं

या पराभवामुळे इंग्लंडचं कसोटी क्रिकेटमधल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे

निधन सदा डुंबरे ज्येष्ठ पत्रकार तसंच साप्ताहिक सकाळचे माजी संपादक सदा डुंबरे यांचं काल संध्याकाळी पुण्यात निधन झालं

त्यांच्या निधनामुळं समकालीन राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारा एक परखड संपादक काळाच्या पडद्याआड गेला अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे सकाळमध्ये बातमीदार ते कोल्हापूर आवृत्तीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी काम केलं

विविध नामांकित संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनही केलं राजकीय सामाजिक विषयांबरोबरच विकास पर्यावरण भाषा साहित्य आदी विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं महाराष्ट्र साहित्य परिषदेनं त्यांना गेल्या वर्षी उत्कृष्ट संपादक पुरस्काराने गौरवले होते ग्राहक मंच खरेदी केलेल्या गाडीचं मायलेज कंपनीच्या दाव्यानुसार मिळत नसल्यामुळं ग्राहक मंचाकडे तक्रार करणाऱ्या लातूर इथले वकील संजय पांडे यांना जिल्हा ग्राहक मंचानं दिलासा दिला आहे

विजयक्रमार फड यांनी केलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं